या अभ्यासक्रमांमध्ये ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन काऊंसिल ऑफ आर्किटेक्चर फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया बार काऊंसिल ऑफ इंडिया नॅशनल काऊंसिल ऑफ टिचर्स एज्य्केशन नॅशनल काऊंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट एण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थाचा समावेश आहे

राज्य शासनानं अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याला मान्यता देण्याचे निर्देश राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांना द्यावेत असं म्ख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे

ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्यांचा निकाल त्यांच्या या परीक्षेतल्या कामगिरीन्सार घोषित केला जाईल तर ज्या विद्यार्थ्यांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली असेल त्यांना ज्या तीन विषयात उतम ग्ण असतील त्यांच्या सरासरीच्या आधारे ग़ण दिले जातील तर ज्यांनी तीन विषयांची परीक्षा दिली असेल त्यांना ज्या दोन विषयात उत्तम गुण असतील त्यांच्या सरासरीच्या आधारे गुण दिले जातील असं मंडळ आणि केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसीटर जनरल तृषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं या पद्धतीनं मिळालेले गुण ज्यांना समाधानकारक वाटत नसतील त्यांना नंतर द्सऱ्यांदा परीक्षा देण्याचा पर्याय ख्ला आहे असं त्यांनी सांगितलं आईसीएसई बोर्डानंही अशा प्रकारची सूट न्यायालयाकडे मागितली होती

महाराष्ट्र दिल्ली तामीळनाडूसारख्या राज्यांनी या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शवली असल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं त्यानंतर न्यायालयानं सीबीएसई ला परीक्षा रद्द करण्याची अधिस्चना काढायला परवानगी दिली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचं राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे ते एका द्रचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे या दोनही पक्षांचा उदधव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे आम्ही तीनही पक्षांनी मिळून प्ढची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली तर आजचंच चित्र राज्यात पृन्हा दिसेल असं पवार यांनी म्हटल्याचं वृतसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे राज्यात कोरोनाच्या संसर्गाम्ळे उद्भवलेली परिस्थिती महाविकास आघाडीचं सरकार चांगल्या रितीनं हाताळत आहे सरकारमधल्या तीनही घटकपक्षांमधे कोणतेही मतभेद नाहीत जे निर्णय घेतले जात आहेत त्या परस्पर सहमती आहे असंही पवार यांनी स्पष्ट केलं दरम्यान कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या म्ंबई ठाणे आणि प्ण्यात सरसकट व्यवहार सूरु करू नयेत मात्र राज्यात इतरत्र सर्व व्यवहार हळूहळू स्रु करावेत असं आपल्याला वाटतं म्र्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनीही त्याचप्रमाणे निर्णय घेतले आहेत म्ंबईत धारावी आणि झोपडपट्ट्या असलेल्या काही परिसरांमधली परिस्थिती आव्हानात्मक होती मात्र आता तिथल्या स्थितीत मोठी स्धारणा झाली आहे राज्यतली परिस्थितीही हळूहळू बदलू लागली आहे असंही पवार म्हणाले

ते आज स्वावलंबी उत्तर प्रदेश रोजगार अभियान स्रु करताना बोलत होते रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी स्वयंरोजगार तसंच औद्योगिक संस्थांमध्ये भागीदारीला चालना देणं हा या अभियानाचा उददेश आहे

उतर प्रदेश सरकारनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली उत्तर प्रदेश सरकारनं कोरोना संक्रमण रोखण्यात ज्या प्रकारे यश मिळवलं ते अन्करणीय आहे असं मोदी म्हणाले आत्मनिर्भरते च्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टीने महिलांनी कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ते नागपूर मधून संबोधित करत होते ग्रामीण भागात तसंच गरीब वस्तीत राहणाऱ्या महिलांना रोजगार मिळेल असे उदयोग स्रु करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोचवाव्या असं आवाहन त्यांनी केलं सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग तसंच खादी ग्रामोद्योगातल्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन या महिलांना मिळू शकेल अशा कार्यशाळा आयोजित कराव्यात असं त्यांनी सांगितलं

भारताच्या सीमेवर चीन सातत्यानं कुरापती काढत असतानाही केंद्र सरकार प्रत्युतर दयायला अपयशी ठरलं असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महस्लमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे

त्याचा भाग म्हणून मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या प्तळ्यासमोर शांततापूर्ण आंदोलन केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते म्ंबईचे पालकमंत्री अस्लम शेख महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले होते चीनने लडाखमध्ये केलेली घ्सखोरी ही चिंतेची बाब आहे त्यामुळे देशहिताचा विचार करून सरकार देशाच्या संरक्षणासाठी जो निर्णय घेईल त्याला काँग्रेसचा पाठिंबाच आहे मात्र चीननं भारताच्या भूमीवर घ्सखोरी केली नाही हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य चीनला पोषक ठरलं असून त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम झाला असल्याची टीका माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला सरकारला प्रश्न विचारणं हे विरोधकांचे काम असून त्याला उत्तर देणं सरकारचं घटनात्मक कर्तव्य असल्याचंही ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबददल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य अयोग्य आणि अवमानकारक आहे ते वक्तव्य त्यांनी मागं घ्यावं असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे शरद पवार हे राज्यातले ज्येष्ठ नेते असून ते सर्वांना आदरणीय आहेत त्यांचं योगदान मोठं आहे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबददल अवमानकारक वक्तव्य करणे च्कीचं आणि महाराष्ट्राच्या परंपरेवर कलंक लावणारं आहे त्यामुळे पडळकर यांनी ते वक्तव्य मागे घ्यावं असं आठवले यांनी प्रसिद्धीली दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाह महाराज यांची आज जयंती राज्यात आजचा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणूनही पाळला जातो म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या निवासस्थानी शाह महाराज यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं शाह महाराज रयतेचे राजे होते अशा कल्याणकारी राजाला आपण मानाचा मुजरा करत असल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शाह महाराज यांच्या जयंती निमित त्यांना अभिवादन केलं आहे बहजनांना शिक्षण जातिभेद निर्मूलन नोकऱ्यांमध्ये आरक्षण स्त्रीम्क्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाह महाराज हे देशातील थोर समाजस्धारक होते

राजर्षी शाह छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं प्रदान केला जाणारा राजर्षी शाह प्रस्कार यंदा राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ

हा प्रस्कार जाहीर झाल्याबद्दल उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर तात्याराव लहाने यांचं अभिनंदन केलं आहे

कंटेनमेंट झोन मधल्या ज्येष्ठ नागरिकांची ऑक्सीजन पातळी तपासली जाणार आहे

नांदेड शहरातले दोन कोरोनाबाधीत रूग्ण आज रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावले

नवी मुंबईमध्ये नागरिकांना रूग्णालय रूग्णवाहिका सेवा उपलब्ध खाटा याबाबतची माहिती मिळावी यासाठी महापालिकेने एक संपर्क अधिकारी नेमावा आणि त्याचा संपर्क क्रमांक पब्लिक डोमेनवर जाहिर करावा अशी मागणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज नवी मुंबईत केली दरेकर यांनी आज नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा दौरा करून महापालिका प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला येत्या आठ दिवसांत या समस्यांवर कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला

लात्रमधे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू आज झाला

कोरोना साथीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेनं सार्वजनिक ठिकाणी चेह यावर मास्क न लावणाऱ्यांविरुध्द सर्व प्रभाग क्षेत्रात जोरदार मोहिम उघडली आहे

गेल्या वीस दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे

शास्त्रीय सुगम आणि नाट्यसंगीत क्षेत्रातले ज्येष्ठ गायक पं शरद जांभेकर यांचं काल म्ंबईत लीलावती रुग्णालयात निधन झालं

आकाशवाणी म्ंबई तसंच सांगली केंद्रात त्यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलं होतं नारायणराव व्यास काणेब्वा या गुरूंकडून आग्रा तसंच ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली सुरूवातीच्या काळात पंडीत डि

पलुस्कर यांच्या गायकीचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यांच्या अनेक ध्वनिम्द्रिका आणि सीडीज लोकप्रिय ठरलेल्या आहेत राष्ट्रपती सन्मान पदकासह संगीत क्षेत्रातले अनेक मानसन्मान आणि प्रस्कार त्यांना प्राप्त झाले होते मुंबई शेअर बाजारात आज प्न्हा तेजीचं वातावरण राहिलं जागतिक बाजारातल्या मजबूत कलामुळे ग्रंतवूकदारांनी खरेदीची उत्साह दाखवला

माहिती तंत्रज्ञान बँकिंग आणि उर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत राहिले